युरोपीय देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक असून ब्रिटन रशियासारख्या देशांनी कोविड नियंत्रणासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि उपक्रमांवर बंदी घालण्याचा विचार करावा अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे

फिलाडेल्फियाचे महापौर जिम केनी यांनी भारताला याविषयी विनंती केली होती त्यानुसार हे मास्क पाठविण्यात आले आहेत भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजितसिंग संधू यांनी काल ट्वीटरद्वारे ही माहिती दिली

यापूर्वीही भारतानं अमेरिकेला अध्यक्ष डोनाल्ड टूम्प यांच्या विनंतीवरून हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा केला होता

या व्यासपीठामुळे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांची प्रेरानापूर्ण वाटचाल जाणून घेण्यास मदत होते तसच सामाजिक परिवर्तनासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या उपक्रम आणि योजनांबाबत चर्चा करता येते असं मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे आपले विचार आणि कल्पना नमो एप किंवा माय जी ओ व्ही या खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे

महिलांबाबतचे गुन्हे कसे हाताळावेत याविषयीही यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत या निर्देशांनुसार कुठल्याही दखलपात्र गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधानाच्या गुन्हेगारी कलमान्वये प्राथमिक माहिती अहवाल नोंदविलेला असणं बंधनकारक आहे

त्याचा उपयोग पोलिसांनी करावा असं केंद्रीय गृह मंत्रालयानं आज जारी केलेल्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे कायद्यानं पोलीस यंत्रणेला इतके विविध अधिकार दिलेले असताना आणि अन्यायाला पायबंद बसावा यासाठी सरकार विविध उपाययोजना क्षमता संवर्धनासाठीचे उपक्रम राबवीत असताना त्यामध्ये हलगर्जीपणा होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं या सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे कोणत्याही गुन्ह्यांमध्ये पीडितांना न्याय मिळावा विशेषतः महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करावेत अशा घटनांची माहिती मिळाल्यास त्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी असे निर्देशही यामध्ये देण्यात आले आहेत पक्षी आज जागतिक स्थलांतरित पक्षी दिन आहे यानिमित्तानं भारतानं स्थलांतरित पक्षांच्या जतन आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय कृतीआराखडा जाहीर केला आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे स्थलांतरित पक्ष्यांचं संरक्षण आणि जतन करणं हे देशातील आर्द्र प्रदेश पाणथळ क्षेत्र तसच पक्ष्यांचे प्रदेशानुसार निर्माण झालेले प्राकृतिक अधिवास जपण्यासाठी उपयुक्त असून त्यामुळे स्वाभाविकपणे नैसर्गिक संरचना आणि पर्यावरणीय प्रणाली यांचही संरक्षण होतं याचा लाभ निसर्गातील इतर बाबींच्या संवर्धनासाठी होणार असल्याचं जावडेकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे

मातृभाषेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध असल्याचं तमिळनाडूचे शिक्षणमंत्री के

सेनकोटियन यांनी आज सकाळी इरोडे इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं बिहार सण आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं एकत्र येणाऱ्या नागरिकांसाठी आणि धार्मिक कार्यक्रमां च्या संदर्भात बिहार सरकारनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत त्यांनुसार मंदिरं आणि घरांमध्ये दुर्गा पूजेचं आयोजन कुठल्याही विशेष सजावटीशिवाय करता येणार आहे

बिहार निवडणूक बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि वाल्मिकी नगर लोकसभेच्या उपनिवडणुकांच्या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात राजकीय सभा आणि त्या क्षेत्राबाहेर मोकळ्या जागांवर सभांचं आयोजन करण्यासंदर्भातही मानक कार्यपद्धती जारी करण्यात आली आहे

दहशतवादी लपलेल्या जागी चकमक अजून सुरू आहे

या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा बलांनी इथं शोधमोहीम सुरु केली होती

भारतीय सैन्यानं त्याला चोख उत्तर दिलं सुमारे चार तास ही चकमक सुरु होती असं संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देविंदर आनंद यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधीला सांगितलं यामध्ये कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही

पासवान दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पाटणा इथं संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत

काल संध्याकाळी त्यांचा पार्थिव देह विमानानं पाटणा इथं आणण्यात आला